म्लगी आणि म्लामधील वाढतं असंत्लन कमी करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त आवाहन

इंडिया इनोवेशन इंडेक्स मध्ये महाराष्ट्र द्रसऱ्या क्रमांकावर

बर्ड फ्लू ची धास्ती न बाळगता नागरिकांनी अंडी चिकन सेवन करण्याचं पशू संवर्धन मंत्री सूनील केदार यांचं आवाहन

बालिकांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळावी हा या दिवसाचा उद्देश आहे

समाजाच्या प्रगतीसाठी म्लगी आणि म्लांमधील वाढते असंत्लन कमी करण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या अभियानाअंतर्गत स्त्रीभ्रण हत्या म्लींमध्ये शिक्षणाचा अभाव अशा म्द्दयांवर देखील लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे

त्यानंतर म्लींचा सरासरी जन्मदर वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं विविध प्रयत्न करण्यात आले यात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान स्त्रीभ्रूण हत्या टाळण्यासाठी जनजाग़ती आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले याचे दृश्य परिणाम प्ढे दिसून आले

या विषयी अधिक माहिती देत आहेत एकात्मिक बाल विकास योजना वाशीमच्या प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी

मतदार दिवस देशभरात उद्या राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जाणार आहे भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो देशातील मतदार सशक्त सतर्क स्रक्षित आणि जागरूक करणे हा यावर्षीचा विषय आहे देशभरातील मतदारांना जागरूक करणे त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे नवीन मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे आणि जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करणे हे या दिनाचे महत्त्व आहे या निमित्ताने नवी दिल्ली येथे होणा या राष्ट्रीय कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रम्ख पाहणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

एकमेकांच्या सहकार्यानं आणि परस्पर विचाराने आपण कोरोनाचा सामना करून लोकांचं जीवन वाचवू शकतो असं संघटनेचे अध्यक्ष टेद्रोस घेब्रेसियास यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे भारताने आतापर्यंत दक्षिण आशियाई देश तसंच ब्राझील आणि मोरोक्को आदी देशांना कोविशिल्ड लस प्रवली आहे लवकरच दक्षिण आफ्रिका श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांना ही लस पाठवण्यात येणार आहे

उद्यापासून मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण केलं जाणार आहे

महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम स्टार्टअप्सला चालना वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तथा संकल्पनांचा विकास आदींमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये महाराष्ट्राने यश मिळविले आहे

इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची त्लनात्मक कामगिरी पाहन रँकिंग देण्याचे काम केले जाते

नाशिकमधील गोखले एज्य्केशन सोसायटीमध्ये आज संमेलनाच्या आयोजकांची बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला

अध्यक्षपदासाठी जयंत नारळीकर भारत सासणे आणि जनार्दन वाघमारे यांची नावे स्पर्धेत होती परंत् साहित्य मंडळाच्या संस्था आणि संलग्न संस्थांकडून ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर विज्ञानवादी लेखक डॉ बाळ फोंडके कथाकार भारत सासणे प्रख्यात लेखिका सानिया संत साहित्याचे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे आणि लेखक प्राचार्य जनार्दन वाघमारे यांच्या नावाचे प्रस्ताव महामंडळाकडे आले होते

नागपूरपासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर वनविभागाने गोरेवाडा येथे नैसर्गिक जंगल फ्लवले असून येथे प्राणीसंग्रहालय स्थापित केले आहे

या प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील इंडियन सफारीचे काम पूर्णत्वास आले आहे उपाहारगृहाची सुविधा असलेल हे उद्यान सर्व वयोगटातील आणि स्तरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरणार असून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे

नितीन गडकरी नागप्रमधल्या रस्ते विकासांसाठी केंद्रीय रस्ते निधीतून अठराशे कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली वर्धा रोड ते उमरेड रोडला जोडणाऱ्या वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे स्थानक रस्त्याचा लोकार्पण सोहळा काल गडकरी यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते

यावेळी गडकरी यांनी नागपूर मेट्रोसह दळणवळणाशी संबंधित सुरू असलेल्या आणि प्रस्तावित इतर विकासकामांचीही माहिती दिली इफ्फीचा समारोप गोवा इथं स्रु असलेल्या एक्कावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अर्थात इफ्फीचा आज संध्याकाळी समारोप होत आहे प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान समारोप समारंभाच्या प्रम्ख पाहण्या असतील

विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशन आणि पश् आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अर्थात माफसू यांच्या संय्क्त विद्यमान नागप्रात आयोजित चिकन फेस्टीव्हल प्रसंगी ते बोलत होते पश्संवर्धन विभाग बर्ड फ्ल्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना समाजमाध्यमांवर मात्र अफवा पसरविल्या जात आहेत त्या या संसर्गापेक्षाही जास्त घातक आहेत

देशातील सर्वाधिक पोल्ट्रीची निर्यात ही महाराष्ट्रातून केली जाते